पूणे लोकसभा मतदारसंघातून राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापा घांना उमेदवारी मिळाली आहे सोलापूरातून जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी घोषित झाली आहे तर जळगावमधून स्मिता वाघ बारामतीतून कांचन कुल तर दिंडोरी मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपात दाखल झालेल्या डॉ भारती पवार आणि नांदेडमधून प्रताप पार्शिल चिखलीकर हे भाजपाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत भाजपानं जाहीर केलेल्या या सहा जागांमध्ये चार विद्यमान खासदारांची तिकीटं कापली आहेत

राष्ट्रवादी काँग्रेसनंही काल माढा आणि उस्मानाबाद मतदारसंघात उमेदवारांची घोषणा केली

जनता दल धर्मनिरपेक्ष महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक लढवणार नाही असं पक्षाचे सरचि शीीस बी

पालघर नगर परिषद निवडणुकीच्या उद्या होणाऱ्या मतदानासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी विकास गजरे यांनी दिली आहे या निवडणुकीसाठी उद्या सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येईल

प्रत्येक मतदाराला नगराध्यक्ष पदासाठी एक तर अ आणि ब प्रभागातल्या उमेदवारांसाठी दोन अशी एकूण तीन मतं द्यावी लागणार आहेत

पालघरमध्ये मतदारांना पर्सीवाज्ञान्या तीन जणांवर कारवाई करण्यात आली आहे

या तिघांपक्षी फरार झालेल्या एका व्यक्तीवर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून मतमोजणी संपेपर्यंत पालघर नगरपरिषद हद्दीत प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे

लोकसभा निवडणूक महत्त्वाच्या पे्यावर असताना आणि कोल्हापूरमध्ये आमदार सतेज पार्शिल आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यात संघर्ष असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं काल सतेज पार्श्वल यांची सांगली आणि सातारा जिल्ह्याचे समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे लोकसभा निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचा सतेज पार्पील उघड प्रचार करत होते या पार्श्वभूमीवर ही नेमणूक झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँप्रेस आणि भाजप या प्रमुख पक्षांचे उमेदवार जाहिर न झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अद्याप संभ्रम आहे

आयपीएल क्रिके सामन्यांना धूम आजपासून सुरुवात होत आहे

सुपरकिंग्जचं नेतृत्व महेंद्रसिंग धोनीकडे आहे तर रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार विरा कोहली आहे या संघाला अद्याप एकदाही आयपीएलचं विजेतेपद मिळालेलं नाही दक्षिण कोकणातलं किमान तापमान काल लक्षणीयरीत्या वाढलं होतं येत्या दोन दिवसात राज्यातलं हवामान कोरडं राहील अशी शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे